तंत्रज्ञान आणि त्याच्याशी संबंधित अभिनव उपक्रमांचा उपयोग देशाच्या दर्गम भागातही आर्थिक समावेशकता आणि सामाजिक परिवर्तनासाठी करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे

आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी तंत्रज्ञानाची महत्वाची भूमिका असून डिजिटल समावेशाने आपलं जीवन अधिक सोपं झालं असल्याचं राष्टपतींनी नमूद केलं डिजिटल इंडियाच्या संकल्पनेच्या अनुषंगानं प्रथमच डिजिटल इंडिया पुरस्कारांची संपूर्ण प्रक्रिया नामांकनांपासून ते अंतिम प्रस्कार सोहळ्यापर्यंत आॅनलाईन पार पडली ई गव्हर्नन्समध्ये नवसंशोधन आणि सरकारी सेवा वितरण यंत्रणेच्या डिजिटल परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी हे पुरस्कार प्रदान केले जातात

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे

सध्या तयार होत असलेल्या लसी नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रादर्भाव रोखण्यासाठी उपयुक्त ठरणार नसल्याचे कुठलेही प्रावे नाहीत असं मुख्य वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांनी सांगितलं

यासंदर्भात राज्य सरकारनं आज मार्गदर्शक सूचना जारी केली आहे

संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र दाखल करताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान या निवडणुकीच्या अनुषंगानं राज्यातल्या सर्व जात पडताळणी समित्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्जही आज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारावे असे निर्देश सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्यानं ऑनलाईन प्रक्रिया मंदावली आहे त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे

नितीन राऊत यांनी दिले आहेत मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते राज्यात वीज चोरीचं प्रमाण कमी करण्यासाठी थकबाकीपोटी ज्या ग्राहकांचा कायमस्वरूपी वीज पूरवठा खंडित करण्यात आला आहे त्याठिकाणी जाऊन चौकशी करावी वीज चोरीची माहिती देणाऱ्याला बक्षिसे द्यावीत त्याचबरोबर वीजचोरीला अभय देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही राऊत यांनी यावेळी दिले

संचालनालयानं वर्षा राऊत यांना पाच जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे